पालकांशी संवाद

सारखी योजना यशस्वी ठरल्याचं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच प्रतिपादन

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

बालकांना आता मुख्यमंत्री शिश् स्वागत कीट देण्यात येणार नवी दिल्लीत तालकटोरा मैदानावर आज आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा पर चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदयार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला जवळजवळ दीडतास चाललेल्या या कार्यक्रमात परीक्षेतील ताणतणाव द्रर करण्यासाठी हलकाफ्लका संवाद साधण्यात आला या कार्यक्रमात यंदा परदेशातील विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात करताना या ठिकाणी लघ् भारताचे रुप आपल्याला दिसत आहे असं पंतप्रधान म्हणाले त्म्ही सगळे विद्यार्थी भारताचे भविष्य आहात असे सांगत त्म्हाला घडवणारे पालक आणि शिक्षक देखील या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला म्लांकडून अवास्तव अपेक्षा बाळगुन त्याचं ओझ मुलांवर टाकणाऱ्या आणि स्वतःही तणावग्रस्त असणाऱ्या पालकांना काय सल्ला दयावा असा प्रश्न एका शिक्षकाने त्यांना विचारला त्यावर उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की परीक्षेचा काहीही परिणाम होणार नाही असे शक्य नाही मात्र संपूर्ण आय्ष्यात त्याचे किती महत्त्व आहे हे समजून घ्यायला हवे परीक्षा म्हणजे आय्ष्य नव्हे आय्ष्यातला केवळ एक भाग असतो हे समजले तर तणाव आपोआप कमी होईल या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण नागप्रच्या विविध शाळांमधून करण्यात आलं या प्रक्षेपणानंतर आमच्या प्रतिनिधींनी नागप्रमधील काही निवडक शाळेत जाऊन प्रतिक्रिया घेतल्या ऐक़्या त्यांचं मनोगत बाईट माझे नाव निकीता सतीश मोडके मी धरमपेठ माध्यमिक कन्या शाळेची विदयार्थीनी आहे

माननिय श्री नरेंद्रजी मोदी यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले ही आमच्यासाठी स्वर्णसंधी होती त्यांनी विद्याश्र्यांना येणारे प्रेशर्स या बद्दल फार उत्तम मार्गदर्शन केलं टीचर्सनी विद्याथ्र्यांना कसे समजावे या बद्दल देखील त्यांनी सांगितलं हे एकमव असे पंतप्रधान असतील ज्यांनी विद्याथ्र्यांची दशा समजली आणि त्यांनी असा कार्यक्रम आयोजित केला

मला असं वाटतं की आपल्या इतिहासात हा एक उत्तम पायंडा माननीय पंतप्रधानांनी पाडलेला आहे

नव्यानं दाखल केलेल्या या याचिकेत म्हटलं आहे कि अधिग्रहित केलेली अतिरिक्त जागा मूळ मालकाला वापस करण्याची मागणी रामजन्मभूमी न्यासानं केली होती

तसंच हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश आणि ग्जरात कर्नाटक या राज्यांना देखील विविध नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी केंद्राकडून अतिरिक्त मदत देण्यास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली महाराष्ट्रात द्वष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जलय्क्त शिवार सारखी योजना यशस्वी ठरली शेतीचा शाश्वत विकास होण्याबरोबरच कमी पाऊस होवून देखील शेतीच्या उत्पादकतेत घट होण्याऐवजी भरघोस वाढच झाली ही किमया जलय्क्त शिवार योजनेमुळ साधता आली असं सांगतानाच कृत्रिम बुद्धीमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजातील सर्वच घटकांच्या सहभागामुळ आपत्तीवर मात करण्याचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजे असं आवाहन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्ंबई इथं केलं

आपत्तीबाबत पर्व सुचनांची देवाण घेवाण होत आहे त्याचबरोबर नागरिकांनाही माहिती देऊन सावध करू शकतो आपत्ती क्ठलीही असो तिचा परिणाम समुदायावर होत असतो संयुक्त राष्ट्रसंघानं शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपत्ती निवारण हा महत्वाचा घटक आहे असं म्हटलं आहे

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोक आयक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत म्ख्यमंत्री पदाचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली त्याचप्रमाणे गावातील मालमत्तांच्या कर आकारणी पद्धतीत स्धारणा करण्यासाठी मालमत्ता पद्रक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना वीज दरात सवलत देण्यास देखील मंज्री देण्यात आली एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांसाठी शेतजमीन खरेदी करताना शेतजमीन धारणेच्या कमाल मर्यादेतून सूट देण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात सुधारणेस मान्यता बैठकीत देण्यात आली औदयोगिक वापरासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा वापर अधिम्ल्य आकारून इतर प्रयोजनासाठी करण्यास परवानगी देण्यात आली ज्यायोगे अशा प्रकारच्या जमिनी विकास प्रक्रियेत सामावून घेण्यास मदत होणार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथं कृषि महाविद्यालय स्थापण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली बालमृत्यू तसंच क्पोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात जन्मणाऱ्या नवजात बालकांना आता ब्लँकेट मच्छरदाणी छोटा नेलकटर इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर झोपण्याची लहान गादी प्लास्टिक लंगोट हातमोजे पायमोजे इत्यादी साहित्याचा समावेश असणारं मुख्यमंत्री शिश् स्वागत कीट देण्यात येणार आहे या योजनेचा आज महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला नुकत्याच साजऱ्या झालेल्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यात ही योजना राबविण्यास स्रुवात झाली असून शासकीय रुग्णालयात होणाऱ्या कोणत्याही महिलेच्या पहिल्या प्रस्तीवेळी मुलांच्या संगोपनासाठी राज्य सरकारमार्फत हे कीट मोफत देण्यात येणार आहे मंत्रालयात आज झालेल्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते काही गरोदर महिला आणि स्तनदा मातांना या मुख्यमंत्री शिश् स्वागत कीटचे वाटप करण्यात आले यावेळी त्या म्हणाल्या बालमृत्यू कमी करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प आणि आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत आदिवासी भागात बऱ्याच वेळा नवजात बालकाला सारवलेल्या जमिनीवर ठेवले जाते अशा वेळी जमिनीतील थंडाव्याम्ळ बाळ आजारी पडत त्याम्ळ बालकांची काळजी कशी घ्यावी याबाबत अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत मातांना शिक्षण दिलं जात आहे विदर्भात येणाऱ्या उद्योगांना अनुरुप ठरतील असे व्यवसायाभिम्ख आणि तांत्रिक अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार करण आणि महाविद्यालयातून या अभ्यासक्रमाव्दारे प्रशिक्षित मन्ष्यबळ निर्माण होणे आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागप्र इथं केलं

सी एल सारख्या नामांकित आय टी

सी एल

मिहान आणि ब्टीबोरी औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या उद्योगांना प्रक ठरतील अशा अभ्यासक्रमांची आखणी करण्यासाठी विघापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी सबंधित उद्योजकांशी चर्चा करावी असं गडकरी यांनी यावेळी सुचवलं राष्ट्रीय नम्ना पाहणीअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीन दरवर्षी देशभर विविध विषयांवर नियोजनात्मक माहिती आणि आकडेवारीच संकलन करण्यात येत

माजी संरक्षण मंत्री जार्ज फर्नांडीस यांचं आज सकाळी नवी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं

त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे